टाळेबंदीच्या काळात लातूरमध्ये निवृत्तीवेतनधारक आणि शासकीय योजनेतील लाभधारकांना बँकांची घरपोच सेवा कोरोनाच्या संकटाचा फटका बसलेल्या खासगी लक्झरी बस व्यासायिकांकड्न निर्बंध उठवण्या बरोबरच कर सवलतींची मागणी जीम चालू करण्याची रीतसर परवानगी द्याअन्यथा उद्यापासून विनापरवाना व्यवसाय चालु करू महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचा इशारा

त्यासाठी सरकारनं आखून दिलेल्या आचारसंहितेचं पालन करावं लागणार आहे काल विविध जिल्ह्यांच्या आणि महानगरपालिकांच्या प्रशासनानं यासंदर्भातली नियमावली जारी केली पुण्यातल्या आमच्या प्रतिनिधीनं दिलेला त्याबाबतचा हा वृत्तांत पुणे महापालिकेतर्फे प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील निवासी सुविधा पुरवणारी हॉटेल्स लॉज अतिथीगृह मॉल आणि मार्केट पाच ऑगस्टपासून चालू करण्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे महापालिका आयुक्त विक्रमक्मार यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले

व्यवसायिकांनी संबंधित ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायची असून बैठक व्यवस्था आणि रांगेत उभे राहण्यासाठी ख्णा आखाव्या लागणार आहेत याशिवाय थर्मल स्क्रीनिंग सॅनिटायझर स्टॅन्ड मास्क हातमोजे डिजिटल ऑनलाइन पेमेंट क्यू आर कोड ओळखपत्र प्रवासाची माहिती आदी नियमांची पूर्तता करावी लागणार आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पूणे निवृत्ती वेतन टाळेबंदीच्या काळात लातूरमध्ये संपर्कमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार निवृत्तीवेतनधारक आणि संजय गांधी योजनेसह इतर शासकीय योजनेतील लाभधारकांना घरपोच सेवा देण्याचं राष्ट्रीयकृत बँकांनी मान्य केलं असून त्यासाठी त्यांच्याकडून शहराच्या निरनिराळ्या भागात विविध संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे स्वतःचं वाहन घेऊन ही घराबाहेर पडता येत नाही बँकेत जाऊन पैसे काढता येत नाहीत त्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची तक्रार निवृत्तीवेतन धारकांच्या वतीनं संपर्कमंत्री अमित विलासराव देशमूख यांच्याकडे करण्यात आली होती निवृत्तीवेतन धारकांच्या या तक्रारींची तातडीनं दखल घेऊन देशमुख यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि आयुक्त टेकाळे यांच्याशी संपर्क करून ही गैरसोय दूर करण्याच्या सूचना केल्या होत्या सोमवारी महापौर आणि आयुक्त यांनी या संदर्भात राष्ट्रीयकृत बँक अधिकार्यांंंंशी संपर्क करून त्यांची बैठक घेतली या बैठकी दरम्यान निवृत्तीवेतनधारक तसंच शासकीय योजनेतील लाभधारकांना घरपोच सेवा देण्याचा निर्णय झाला आहे त्यासाठी संबंधित बँकाकडून शहराच्या निरनिराळ्या भागात विविध संस्थामार्फत संपर्क प्रतिनिधी नेमले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी लातूरहून अरूण समुद्रे खाजगी बस कोरोनाच्या संकटाचा खासगी लक्झरी बस व्यवसायाला मोठा फटका बसला आहे

मात्र तीही धुळीस मिळाली आहे आता बस सुरू झाल्या तरी प्रतिसाद मिळण्याबाबत व्यावसायिक साशंक आहेत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

बस बंद असल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तर कर्जाचा हप्ता कर्मचाऱ्यांचं वेतन विमा जागेचं भाडं आणि आगाऊ पथकर कसा भरावा अशी चिंता व्यावसायिकांसमोर आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे

जीम चालक आता हातघाईवर आले असून जीम चालू करण्याची रीतसर परवानगी द्याअन्यथा उद्यापासून विनापरवाना व्यवसाय चालू केला जाईलअसा इशारा महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशननं दिला आहे यासंदर्भात आमच्या सांगलीतल्या वार्ताहरानं पाठवलेला हा वृत्तांत गेल्या पाच महिन्यां पासून जिम व्यवसाय संपूर्ण देशात बंद आहे

त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे जिम व्यवसायिकांना लाखो रुपयांच थकीत भाडं कर्मचारी पगार लाईट बिल मेंटेनन्स हे सारं कसं भागवायचं याची चिंता लागली आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून शिवाजी कांबळेसह मंजिरी गानू पूणे

आता तिथलं कामकाज वर्क फ्रॉम होम नुसार सुरु आहे

सोलापूर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे याचा फटका पालिकेला ही बसला असून अनेक कर्मचार्यांचना कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यामुळे आता सोलापूर पालिकेत ई ऑफीस प्रणाली राबविण्यात येणार असून ऑनलाईन काम करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी काल दिली

कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू होते

आकाशवाणी प्रणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार